आज डिजिटल ांडियाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते तंत्रज्ञानाचा अधिकाअधिक फायदा घ्यावा आणि ते सर्वांसाठी खुलं असावं म्हणून चार वर्षापूर्वी या मोहिमेची सुरुवात केली तंत्रज्ञान ही लोकभिमुख चळवळ असावी ती लोकांच्या ताकतीनं त्यांच्या प्रयत्नानं त्यांनीच संशोधन करावं असा त्यामागील मुळ हेतू असल्याचं मोदी म्हणाले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 वातावरण बदलाच्या संकटाचं भीषण वास्तव आपल्या समोर असून ते निवारण्याच्या कार्यात प्रत्येकानं आपली भूमिका जबाबदारीने पार पाडावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सामाजिक कार्यकर्ते डॉ विकास आमटे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते येत्या महिनाभरात राज्यात किमान पस्तीस कोटी रोपं लावली जातील असा विधास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला राज्यभरात येत्या तीस तारखेपर्यंत सर्वत्र ही मोहीम राबवली जाणार आहे पुण्यात गृहनिर्माण संस्थेची संरक्षक भिंत पडून पंधरा जणांच्या मृत्यूचा मुद्दा आज विधानसभेत शून्य प्रहरात अनेक सदस्यांनी उपस्थित केला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या कामागारांची नोंदणी करणं आवश्यक असल्याचं नमूद केलं संबंधित विकासकाच्या हलगर्जीपणाकडे पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना झाल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला त्यामुळे विकासकासह महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि दोषींवर कठेार कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली या घटनेतल्या जखमींच्या मदतनिधीत वाढ करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतच्या मुद्यावर विधान परिषदेत मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी निवेदन सादर केलं यासंदर्भात आतापर्यंत झालेल्या प्रक्रियेचा आढावा त्यांनी सदनासमोर मांडला मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्यासंदर्भात आतापर्यंतच्या कार्यवाहीबाबत त्यांनी माहिती दिली गणिताच्या वित्ता दुसरीच्या अभ्यासक्रमातलं संख्यावाचनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी या एक समिती स्थापन केल्याचं तावडे यांनी सांगितलं मराठी भाषेसंदर्भातली उदासीनता दूर करण्यासाठी साहित्यिकांसह नेतेमंडळींनीही पुढाकार घ्यावा महाबळेधर जवळ भिलार ी उभारलेल्या पहिल्या पुस्तकांच्या गावाला सर्वांनी भेट द्यावी असं आवाहन तावडे यांनी केलं

डियन ऑईल कॉर्पोरेशनने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात गस्त्री दर कमी झाल्यामुळं ही कपात करण्यात आली आहे सुधारित दर आजपासून लागू झाले आहेत

भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यात सीतासावगी गावात विजेचा शॉक देऊन वाघाची शिकार केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे

या आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी ठोठावली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीसांनी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे कैलास रामचंदानी असं या आरोपीचं नाव असून तो गडघिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा श्वला रहिवासी आहे

काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत मुसळधार पावसामुळं रस्ते वाहतूक आणि उपनगरी रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे लोणावळा कर्जत दरम्यान एक मालगाडी घसरल्यानं मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर मुंबईहून पुणे मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या शितपुरीहून वळवल्या जाणार आहेत पालघरमध्ये रेल्वेमार्गावर पाणी साठल्यानं पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द केल्या आहेत तर काही गाड्या अलिकडच्या स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या आहेत